हा शपथविधीचा कार्यक्रम द्पारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं आज राजभवनानं स्पष्ट केलं आहे यासंदर्भात राजभवनानं प्रसिद्धिपत्र जारी केलं असून यासंदर्भात प्रसिद्ध झालेलं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे देशाच्या अनेक भागात आज कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सुर्यग्रहणाचं दर्शन झालं चंद्राची सावली सूर्याच्या मध्यभागी पडल्यामुळे सूर्याच्या कडेबाहेर वलय दिसलं फक्त केरळमधे कन्नूर इथं हे कंकणाकृती ग्रहण बघता आलं अनेक खगोलप्रेमींनी हे ग्रहण पाहिलं या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण होतं सांगलीतील दहा हजार मुलांनी एकाच ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याचा विक्रम केला अंधश्रद्वा निर्मूलन समिती आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीनं सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती लातूरात ढगाळ वातावरणामुळे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण पाहण्याचा अल्प होईना आनंद घेता आला नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आणि ध्रक्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा निर्माण झाला मात्र अशा स्थितीतही अध्रन मधून सूर्यग्रहण अनुभवता आल्याचं खगोलप्रेमींनी सांगितलं रत्नागिरीत ढगाळलेल्या वातावरणातच लोकांनी सूर्यग्रहण पाहिलं गोगटे जोगळेकर महाविद्यालयानं ग्रहण पाहण्यासाठी आणि ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी खास व्यवस्था केली होती अमरावती जिल्हात रात्री जोरदार पाऊस झाला तसंच आज सकाळी जिल्हात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या या ढगाळ वातावरणामुळे सुर्यग्रहणाचा आनंद मात्र अमरावतीकरांना घेता आला नाही पावसाची रिपंरिप सुरू असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा करडई गहू या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या या ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहणाचा आनंद मात्र हिंगोलीकरांना घेता आला नाही नागरिकता सुधारणा कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे पाटील यांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं होतं हे पत्र बनावट असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे आपण अन्य एका कामासाठी दिलेल्या पत्राचा गैरवापर करण्यात आला असून या प्रकरणी हिंगोली पोलिसांकडे आपण तक्रार दाखल केल्याची माहिती खासदार पाटील यांनी पीटीआयला दिली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज मुंबईत दादरमध्ये धरणं आंदोलन केलं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनांचं नेतृत्व केलं उस्मानाबाद तालुक्यात येडशी जवळील वडगाव पाटीजवळ सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर वेळ अमावास्येचा सण आटोपून शेतातून घराकडे परतणाऱ्या बैलगाडीला कंटेनरनं जोरदार धडक दिल्यानं बैलगाडीतल्या तिघांसह दोन बैलांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उस्मानाबाद इथल्या खासगी रुणालयात उपचार सुरु आहेत ही घटना काल संध्याकाळी आठ वाजता घडली

राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली रायगड जिल्ह्यात पेण इथं केंद्र सरकारच्या पत्र सुचना कार्यालयाच्यावतीनं आयोजित माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन पीआयबीच्या अतिरिक्त संचालक भावना गोखले यांच्या हस्ते झालं यावेळी भावना गोखले यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत विविध मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत